राज्यातला हा कोरोनाचा पहिला तर देशातला तिसरा बळी ठरला आहे मात्र हा मृत्यू कोरोनामुळेच झाला का याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे पाच मार्च रोजी दबईहून परतलेल्या या व्यक्तीवर प्रथम हिंदजा रुग्णालयात आणि चौदा तारखेपासून मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते या व्यक्तीच्या कुटंबातल्या दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्यासह हिंदजा रुग्णालयातल्या काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते या बैठकीत औद्योगिक प्रतिनिधींकडूनही अनेक महत्त्वाचे सल्ले मिळाल्याचं टोपे यांनी सांगितलं कोरोनावर उपचारासाठी अद्याप ठोस औषध नाही मात्र या संसर्गामुळे होणाऱ्या त्रासावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा प्रेसा साठा राज्यात उपलब्ध असल्याची माहिती टोपे यांनी दिली

या चौघा जणांची तज्ज्ञ तीन डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली

कोरोना प्रादुर्भावापासून पोलिसांचा बचाव करण्याच्या उद्देशाने महामार्ग पोलिसांनी मद्यपींना तपासण्याच्या ब्रेथ अॅनालायझरचा वापर तुर्तास थांबवला आहे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी पीटीआयला ही माहिती दिली परिस्थिती निवळल्यानंतर या यंत्राचा वापर पुन्हा सुरू केला जाणार असल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

यामध्ये अफगाणिस्तान फिलिपाईन्स आणि मलेशिया या तीन देशांचा समावेश आहे यापूर्वीही सरकारनं जर्मनी फ्रान्स इंग्लंड इटलीसह अनेक युरोपीय देश तुर्की इराण आदी देशांमधून प्रवाशांना भारतात येण्यास मनाई केली आहे

कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी काही खासदारांकडून करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर जोशी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे कोरोना मुळे कुक्क्टपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे अनेक व्यावसायिकांनी आपल्या कोंबड्या नष्ट केल्या या व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शून्यप्रहरात केली

आज माहूर हिमायतनगर इथले बाजार तर उद्या नांदेडचा सर्वात मोठा बुधवार बाजार बंद राहणार आहे या बंद मूळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

प्रदीपचंद्रन यांनी दिली तसचं कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ग्रामस्तरावर सम्पदेशन करुन प्रतिबंधात्मक उपायाबाबत माहिती देणार असल्याचंही ते म्हणाले

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हा निर्णय दिला याबाबतची सर्व कार्यवाही पुढच्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्व न्यायालयान केंद्र सरकारला दिले आहेत